अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचाराच्या बाबत नागपूर इथं वरिश्ठ पोलीस अधिकारी आणि समाजकल्याण अधिकाऱ्यांसोबत विभागीय आढावा बैठक आज त्यांनी घेतली यानंतर पत्रकारांना याबाबत माहिती देताना महातेकर म्हणाले की अनुसूचित जाती आणि जमातीच्या वर्गावरील अत्याचाराची तीव्रता कमी होत असून बऱ्याच प्रकरणामध्ये साक्षीदार फितूर झाल्याचे दिसून आले तर काही प्रकरणांमध्ये स्वतः तक्रारदारच फित्र झाल्यामुळं गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचं अविनाश महातेकर यांनी स्पश्ट केलं समाजकल्याण विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विभागाच्या समताद्रतांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगून समाजकल्याण मंत्री महातेकर म्हणाले की या विभागाच्या योजनांचा फायदा योग्य लाभार्थींना मिळाला किंवा नाही याचीही पडताळणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर सर्वंकश चर्चा होण्यासाठी विशेश प्रयत्न समाजकल्याण विभागामार्फत केले जाणार असून अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्शाच्या निमित्तानं सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या षंभर कार्यकर्त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

नागरिक आपले विचार नमो एपच्या माध्यमातून पाठवू षकतात असं मोदी यांनी एका ट्रिवटरच्या माध्यमातून सांगितलं

महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सर्वात वरचं मानांकन महात्मा फ्ले कृषि विद्यापीठाला मिळालं आहे

यात अकोला इथल्या डॉ

यासाठी केंद्र शासनासह य्निसेफ आणि मोझाम्बिक देशाकडून महामंडळास न्कतेच प्रवठा आदेश प्राप्त झाले आहेत भारतास पोलिओम्क्त करण्यामध्ये महामंडळानं मोठं योगदान दिलं आहे तसंच य्निसेफमार्फत महामंडळ आशियाए आफ्रिका आणि लष्टीन अमेरिका या खंडातील अनेक देशामध्ये पोलिओ लसीचा प्रवठा करत आहे यामाध्यमातून महामंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिओ निर्मूलनामध्ये मोठे योगदान देत आहे महामंडळानं स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयए भारत सरकार यांनी काढलेल्या पोलिओ लस प्रवठा निविदेमध्ये भाग घेतला आणि यशस्वी निविदाधारक ठरला आहे

बालकांचे प्रश्न समजून घेणं आणि त्यांच्या तक्रारींचं ऑन द स्पॉट निवारण करणं हा या जनस्नावणीचा हेत् असल्याचं डॉ आनंद यांनी सांगितलं

आयोगानं दिलेला निर्णय हाच अंतिम पर्याय असल्यानं प्रशासनाला याची अंमलबजावणी करणे अपरिहार्य आहे

राज्यातील नागपूर वाशिम अकोला धुळे आणि नंद्ररबार या पाच जिल्हा परिशदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्या बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिशदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडं अनुक्रमे जिल्हा परिशद आणि पंचायत समितीची सूत्रे सोपवण्यात आली आहेत नागप्रसह अकोला वाशिम धुळे आणि नंद्रबार या जिल्हा परिशदांचा कार्यकाळ संपूश्टात आला होता त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती दरम्यान जि

निवडणुकीच्या संदर्भात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणाचं अनुपालन करण्याच्या अनुशंगानं राज्य षासनानं त्यांचा मुदतवाढ देण्याचा निर्णय आज संपुश्टात आणला

याशिवाय संबंधित कंत्राटदारांमार्फत याबद्दल खुलासा मागविण्यात आला आहे तसंच अंगणवाडी कर्मचारी आणि संबंधित विभागांना सजग ठेवण्यासाठी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देण्यात आली आहे

यवतमाळच्या वणी ताल्क्यातील कृंभारखणी भूमिगत कोळसा खाणीत काल ही द्र्घटना घडली आहे

त्यात मेळघाटातील रस्त्यांसाठी आवश्यक परवानगीही देण्यात आली असूनए त्याम्ळं या रस्त्यांच्या विकासाला गती मिळेल अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चौराकंड खोपण खोलमार या रस्त्याच्या कामासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातून जाणा या या रस्त्यांचा काँक्रिटीकरण आदी विकास करण्याचा मार्ग या परवानगीनंतर मोकळा झाला आहे

तसंच शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत उत्पादनवाढीसाठी पोषक वातावरण तयार करून आदिवासी शेतकऱ्यांच्या उपजीविका सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केलं

यामध्ये हरिवंश तिवारी आणि अनंता चोपडे या दोघांचा समावेश असल्याची माहिती क्रीडा प्रबोधनीचे प्रम्ख सतीशचंद्र भट यांनी दिली

सचिनसह दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड ऑस्ट्रेलियाची माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे हा मानाचा सन्मान मिळवणारा सचिन हा सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे सचिनपूर्वी बिशन सिंग बेदी कपिल देव सूनिल गावस्कर अनिल कूंबळे आणि राहूल द्रविड यांना हा सन्मान मिळालेला आहे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्श पूर्ण झालेल्या क्रिकेटपटूंचाच या सन्मानासाठी विचार केला जातो